नेताजींनी परदेशात भारतीयांची जाणीव जाग़त करून देशभरातील प्रत्येक जाती पंथ आणि प्रत्येक प्रदेशातील लोकांना देशाचा सैनिक बनवले असून नेतार्जीच्या भारतातील योगदानाची आठवण प्रत्येकाला असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं नेताजी देशाच्या धैर्यासाठी प्रेरणास्थान असून त्यांचे स्मरण ठेवणे आपले कर्तव्य आहे असंही मोदी यावेळी म्हणाले

यावेळी मोदी यांच्या हस्ते विक्टोरिया मेमोरिअल इथं नेताजींच्या जीवनावर एका कायमस्वरूपी प्रदर्शनाच तसंच प्रोजेक्शन मपिंगचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी आमरा न्तोन जौबोन्री दूत या सांस्कृतिक कार्यक्रमाचंदेखील आयोजन करण्यात आलं होतं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये पंतप्रधानांचे स्वागत केले दरम्यान आज द्पारी मोदी यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांच्यासमवेत नेताजी यांच्या पितृक निवासस्थानाला म्हणजेच नेताजी भवनाला भेट देवून नेताजी यांना अभिवादन केलं

नेताजींच्या असीम धैर्य आणि पराक्रमाच्या सन्मानार्थ आजचा दिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा करण हे यथोचितच आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हंटलं आहे

त्याबद्दल अधिक माहिती देणारा हा वृत्तांत

यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापनाही झाली आहे शिक्षण मंत्रालयानंही विविध व्याख्यानं आणि वेबिनारचं आयोजन केलं आहे नेताजींनी भारतासाठी पाहिलेलं स्वप्न कसं पूर्ण करता येईल या विषयावर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेलं राष्ट्रीय चित्रपट विकास मंडळ लघ्पट स्पर्धा आयोजित करणार आहे द्रदर्शन आणि आकाशवाणीवरही नेताजींचं जीवन आणि त्यांचं कार्य या विषयावर चर्चासत्र आणि इतर कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे भारतीय रेल्वेनं हावडा कलका मेल या गाडीचं नामकरण नेताजी एक्सप्रेस असं केलं आहे स्वातंत्र्य चळवळीच्या काळात नेताजींनी ब्रिटीशांची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी एकत्र येण्याचं भारतीयांना आवाहन केलं होतं तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दूंगा असा नारा त्यांनी दिला होता

राजेंद्र क्मार भंडारी यांची आपत्ती व्यवस्थापनात उत्कृष्ट काम केल्याबद्दल स्भाषचंद्र बोस आपदा प्रबंधन प्रस्करासाठी निवड करण्यात आली आहे

संबधित संस्था आपत्ती निवारण तयारी प्रतिसाद पुनर्वसन स्थानिक क्षमता वाढविणे आणि देशातील विविध राज्यांत सम्दाय पातळीवर जोखीम कमी करण्यास सक्षम बनवण्याच्या दिशेने कार्य करीत असून डॉ भंडारी यांनी भू धोक्यांवरील विशेषतः भूस्खलनांच्या वैज्ञानिक अभ्यासाचा पाया रचला असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे पंतप्रधान शिवसागर भूमीपद्वे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममधल्या शिवसागर जिल्ह्यातल्या जेरेन्गा पथार गावातील भूमिहीन स्थानिकांना एक लाख सहा हजार जमीन पदृयांचं आणि त्यांच्या प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं या वेळी प्रातिनिधिक स्वरुपात दहा भूमिहीनांना जमिनीची कागदपत्रं आणि प्रमाणपत्रं पंतप्रधानांच्या हस्ते वितरीत करण्यात आली अलीकडच्या काळातील पंतप्रधानांच्या पहिल्याच जाहीर कार्यक्रमात त्यांचं पारंपारिक स्वागत करण्यात आलं आसाम मधील स्थानिक मूळ जमीन मालकांना कायदेशीर संरक्षण देणं आणि स्थानिकांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण करणं हा या मागचा उद्देश असल्याचं मोदी यावेळी म्हणाले मालकीची भूमी मिळाल्याम्ळे मूळ निवासियांना जमीन मिळेलच त्याशिवाय त्यांना त्यांचं राहणीमान उंचावण्याची तसंच कृषी संबंधित इतर योजना जसे पंतप्रधान किसान सम्मान योजना किसान क्रेडीट कार्ड योजना अशा अनेक योजनांचा लाभ घेण्याचीही संधी मिळेल तसंच या जमिनीच्या माध्यमातून उद्योग धंद्यासाठी कर्ज स्विधा देखील त्यांना मिळ् शकेल असं पंतप्रधान प्ढे म्हणाले

या समारंभाला आसामचे म्ख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल आणि इतर मान्यवर उपस्थित होते आसामच्या जनतेसाठी हा दिवस खूप महत्वाचा असल्याचं सोनोवाल या वेळी म्हणाले

यावेळी शहा यांनी नेताजी स्भाष बोस यांच्या जन्मदिनी साज या केल्या जाणा या पराक्रम दिनानिमित्त नेताजींना अभिवादन केलं केंद्रीय सशस्त्र पोलिस दलासाठी आय्ष्मान भारत योजना स्रू करणे हा परक्राम दिवसाबरोबरचा एकउत्तम योग असल्याचं सांगत केंद्र स्रक्षा दलांच्या आणि त्यांच्या क्टुंबातील सदस्यांच्या कल्याणासाठी कटिबद्व असल्याचं शहा यावेळी म्हणाले यावेळी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय आसामचे अर्थमंत्री हिमंता बिस्वा सरमा केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला उपस्थित होते

दरवर्षी अर्थसंकल्पीय तयारीची लॉक इन प्रक्रिया स्रू होण्यापूर्वी परंपरागत हलवा सोहळा पार पाडला जातो

या प्रसंगी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यासाठी निर्माण केलेल्या एका मोबाइल अॅरपचं उद्घाटन केलं अर्थसंकल्पाशी संबधित सर्व घटक या एपमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत

जावडेकर उदयोग विदयापीठ आणि प्रयोगशाळा या एकत्र आल्यास शिक्षण क्षेत्रात प्रगती होऊ शकते असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण वन आणि अवजड उदयोग मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज महाराष्ट्रात प्णे इथं केलं

सायरस प्नावाला हायस्कूल आणि ज्य्निअर कॉलेज तसेच कॅम्प एज्य्केशन सोसायटीचे डॉ सायरस प्नावाला स्किल डेव्हलपर्मेंट सेंटरचे नामकरण प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते ऐकूया याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ सायरस पुनावाला कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती मान्यवर आदी उपस्थित होते यावेळी कार्यालयीन अधीक्षक विजय जगताप यांना प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते मानपत्र देण्यात आले शिक्षण हे समाजाच्या विकासाचे ऊर्जास्रोत आहे शिक्षणादवारे शोध घेऊन त्याचा वापर समाजाच्या विकासासाठी करणे म्हणजे जीवन होय ते काम डॉक्टर सायरस प्नावाला करत आहेत असे गौरवोद्गार जावडेकर यांनी काढले यावेळी बोलताना सायरस पुनावाला म्हणाले शिक्षण आणि कौशल्यावर आधारित शिक्षण हे आवश्यक झालं आहे त्याम्ळे सिरम इन्स्टिट्यूटकडून अनेक शिक्षण संस्थांसाठी आर्थिक मदत करण्यात येत आहे कॅम्प एज्य्केशन सोसायटी ही काळान्सार प्रगती करत असून या संस्थेला याप्ढेही सहकार्य केले जाईल केंद्र सरकारनं सर्व लोकांना करोनावरील लस देण्यास परवानगी दिल्यावर या संस्थेतील सर्वाना मोफत लस दिली जाईल डॉ सायरस प्नावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटकडून करोनावरील कोविशिल्ड लस तयार करण्याचे अमूल्य कार्य झालं आहे त्याम्ळे प्ण्याचं नाव जगाच्या नकाशावर अजरामर झाले आहे

सायरस पुनावाला यांनी दिलेल्या मदतीचा विचार करून कॅम्प एज्य्केशन सोसायटीने दोन्ही विभागांना डॉ

शाळा स्रू झाल्याम्ळे शिक्षकांना प्राधान्याने करोनावरील लस द्यावी अशी मागणी संचेती यांनी यावेळी केली आकाशवाणी बातम्यांसाठी संतोष गोगले प्णे

कावळेपरवेआणि मोरांचे नमुने तपासणी साठी पाठवले असता रुद्रप्रयाग राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यातील पक्षांमध्ये बर्ड फ्लू ची लक्षणं आढळली नाहीत परंतु ज्या भागातील पक्षांमध्ये बर्ड फ्लू रोगाची लक्षणं आढळली त्या भागात परिस्थिती आटोक्यात अणण्याच काम स्रु आहे तसच ज्या शेतकऱ्यांच्या क्क्त्पालन व्यवसायाचं न्कसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना भरपाई देण्याच काम प्रशासनाकडून स्रु आहे

यामध्ये विविध विषयांवर आधारित आणि प्रादेशिक भाषांवरील चित्रपट दाखविण्यात आले आज प्रवासया मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक शशांक उदापूरकर यांनी आपल्या चित्रपटाविषयी माहिती दिली हा चित्रपट भारतीय पॅनोरामा फीचर फिल्म विभागाच्या अंतर्गत दाखविण्यात आला

आज द्पारी दिल्लीहून आलेल्या प्रवाशांच आरोग्यमंत्री डॉ

शर्मा यांनी स्वागत केला कारगिल बर्फवृष्टी कारगिल आणि लदाख मधील सर्व जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच बर्फ वृष्टी होत असल्याचं हवामान विभागान स्पष्ट केलं आहे याम्ळे जनजीवन विस्कळीत झालं असून स्रु असलेल्या बर्फावर खेळल्या जाणा या हॉकी स्पर्धेवरही त्याचा परिणाम झाला आहे